नव भारताच्या निर्मितीला चालना देणारा केंद्रीय अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर

असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली

शेतकऱ्यांपर्यत पोहोचणार राज्याचे कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांचं प्रतिपादन

आकाशवाणी नागपूर केंद्र आता श्रोत्यांना अप्टच्या माध्यमातून ऐकता येणार पायाभूत स्विधांचा विकास भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण शेतकऱ्यांचं कल्याण आणि जल संवर्धन हे आज सादर करण्यात आलेल्या सामान्य अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य आहे अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी आज लोकसभेत सामान्य अर्थसंकल्प सादर केला अर्थमंत्री पद स्वीकारल्यानंतर हा त्यांनी सादर केलेल्या पहिलाच अर्थसंकल्प आहे नव भारताच्या निर्मितीसाठी रालोआ सरकारचं रिफर्म परफार्म अप्टड टास्फार्म धोरण अमलात आणण्यात येणार आहे सीतारामन् यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील दहा स्त्री धोरण अशी आहेत भौतिक आणि सामाजिक पायाभुत सुविधा तयार करणं

अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात डिजीटल इंडिया उपक्रम पोहचवणं

ऑटोमोबाइल इलेक्ट्रानिक्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीवर मेक इन इंडिया अंतर्गत विशेष भर पाणी जल व्यवस्थापन आणि स्वच्छ नदया

निर्यात अंतराळ कार्यक्रम गगनयान चंद्रयान आणि उपग्रह

बालकं नागरिकांची स्रक्षा

जन भागीदारीतून टिम इंडिया किमान सरकार कमाल प्रशासन या दहा स्त्रांना केंद्रस्थानी ठेऊन सर्वच क्षेत्रांसाठी या अर्थसंकल्पात तरत्द करण्यात आली आहे यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी हेमांगी क्ळकर्णी पंतप्रधान ग्रामीण रस्तेविकास योजनेअंतर्गत रस्त्यांची लांबी वाढवण्यात येणार आहे भारतमाला अंतर्गत रस्ते आणि महामार्ग तर सागरमाला अंतर्गत बंदरं आणि संबंधित अद्ययावतीकरण करण्यात येईल पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षात दोन कोटी घरं प्रस्तावित असून त्याचा लाभ लाभाथ्र्यांना देण्यात येईल गाव गरिब आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत कृषी क्षेत्रात मोठ्या ग्ंतवण्कींची तरत्द अर्थसंकल्पात करण्यात आली आहे शेतीप्रक व्यवसायांना चालना देत अन्नदाता ते उर्जादाता या धोरणाला प्रोत्साहन देण्याचं स्चवण्यात आलं आहे मासेमारांसाठी पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेची घोषणा करण्यात आली आहे स्टार्टअप आणि नवीन उदयोगांसाठी अनेक सवलती आणि लवचीक धोरणं देऊ करण्यात आली आहेत केवळ स्टार्टअप साठी स्वतंत्र वाहिनी स्रू करणं प्रस्तावित आहे व्यक्तीगत आयकर आणि दोन कोटी खाली वार्षिक उत्पनाखालच्या नियमात क्ठलाच बदल करण्यात आलेला नाही दोन कोटी ते पाच कोटी आणि त्यापेक्षा अधिक करपात्र उत्पन्नावर सरचार्ज वाढवण्यात आला आहे यामूळं प्रभावी कर दर तीन टक्के आणि सात टक्के अनुक्रमे वाढणार आहे एका वर्षात चाल् खात्यात एक कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्यांना आयकर परतावा अनिवार्य करण्यात आला आहे

वर्तमान मर्यादा दोन लाखांची आहे आयात करण्यात आलेल्या सोनं आणि चांदी यावरिल सीमा श्ल्क दहा वरून साडेबारा टक्के करण्यात आलं आहे सिगारेट तंबाख् बीडी आणि संबंधीत उत्पादन आता थेट उत्पादन शुल्काअंतर्गत आणणं प्रस्तावित आहे

एस टी अर्थात वस्तू आणि सेवा कर संबंधी नियम शिथिल करत वार्षिक पाच कोटींपेक्षा कमी व्यवहार असलेले करदाते त्रेमासिक परतावे भरू शकतात येत्या पाच वर्षात हर घर जल अंतर्गत जलशक्ती मंत्रालय पाण्याच्या पाइपलाइन मार्फत प्रवठा करण्यावर विशेष भर देणार आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक गावात घन कचरा व्यवस्थापनासाठी तरतृद प्रस्तावित करण्यात आली आहे

महिला बचत गट कार्यक्रम प्रत्येक जिल्हा पातळीवर विस्तारित करण्याचा देखिल प्रस्ताव अर्थसंकल्पात आहे देशात शिक्षणाची ग्णवत्ता वाढव्न परदेशी म्लांना शिक्षण भारतात घेण्यासाठी स्टडी इन इंडिया कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला असून या क्षेत्रासाठी व्यापक तरतूद करण्यात आली आहे

रेल्वे स्थानकांच्या अद्ययावती करणासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीवर व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे

या अर्थसंकल्पात मध्यम वर्ग गरीब आणि युवावर्गाचं उज्वल भविष्यासाठी सर्व समावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे या अर्थसंकल्पात कर आकारणी तसंच पायाभूत स्विधांवरही विशेष भर देण्यात आला असल्याचंही पंतप्रधान म्हणाले या अर्थसंकल्पात प्रामाणिक करदात्यांना विशेष महत्व देण्यात आलं असल्याचं मत महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना व्यक्त केलं

लोकसभा निवडण्कीत लोकांना दिलेली आश्वासनं या अर्थसंकल्पात पूर्ण होणार असं मत केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी याबाबत बोलतांना केलं हा अर्थसंकल्प संपूर्ण विकासात्मक तसंच देशाच्या प्रत्येक क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक असल्याचं मत केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी व्यक्त केलं हा अर्थसंकल्प मध्यम वर्गीयांसाठी नसल्याची प्रतिक्रिया कांग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी दिली तेलंगणामध्येही या अर्थसंकल्पावर सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात येत आहेत फिक्कीनंही या अर्थसंकल्पावर सकारात्मक अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अर्थमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वांना डोळ्यासमोर ठेवून मांडण्यात आला आहे नवीन भारताचा पाया रचणारा हा अर्थसंकल्प आहे असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक सूक्ष्म लघ् आणि मध्यम उदयोगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हंटल आहे ग्रामविकास ते नगरविकास पायाभूत स्विधा ते स्टार्टअप्स शिक्षण ते उद्योग या सर्वांनाच चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे

तीन ट्रीलियनची अर्थव्यवस्था होण्याचे उददीष्ट देश नक्कीच गाठेल आणि त्यात स्क्ष्म लघ् आणि मध्यम उदयोगांचा वाटा अध्याहन अधिक असेल यातून रोजगारनिर्मितीला देखील चालना मिळेल इलेक्ट्रीक वाहने आणि संबंधित पायाभूत स्विधांसंदर्भात मांडलेले धोरण हे लॉजिस्टिक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे ठरेल देशातील ऑटोमोबाईल क्षेत्र जगात अव्वल क्रमांकाचे ठरेल प्रद्षणापासून म्क्तीसाठी हे सर्वात मोठे पाऊल असून शाश्वत विकासाकडे नेणारे आहे अस ते म्हणाले आज सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर समीश्र प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पाच स्वागत केल असून विरोधी पक्षांनी हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया दिनी आहे आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशातील जनतेच्या आकांक्षांची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे मूलभूत रचनात्मक प्रश्नांचा विचार करतानाच त्यातून प्ढच्या पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठीचा दृढनिश्चय प्रतिबिंबित झाला असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले

नवभारताची उभारणी करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी निर्णयासोबतच या अर्थसंकल्पात विशेषत गाव गरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष दिले गेले आहे असंही ते म्हणाले शेतकरी महिला आणि गाव शहरांचा सर्वांगीण विकास याला केंद्रबिंद् ठेऊन अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पात देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री स्धीर मुनगंटीवार यांनी दिली आहे गाव शेतकरी आणि गरीब या घटकांसाठीचा कल्याणकारी अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रीया राज्याचे कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी नागप्र इथं बोलतांना दिली झिरो बजट शेतीला या अर्थसंकल्पात प्रोत्साहन देण्यात आलं असून त्याचा फायदा शेतकऱ्यांचं उत्पन्न द्पपट होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचं ते म्हणाले केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून राष्ट्राला सर्वच क्षेत्रात अग्रेसर नेण्याचा प्रयत्न यातून होणार आहे या अर्थ संकल्पातून समाजातील प्रत्यके घटकाचा विकास होणार असल्याचे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्प सर्व सामान्यांच्या पदरी निराशा देणारा असल्याचं म्हटलं आहे सामान्य माणसाला महागाईमध्ये लोटणारा हा अर्थसंकल्प आहे शेतकऱ्यांसाठी काहीही भरीव उपाययोजना या अर्थसंकल्पात नसल्याचं देखिल ते म्हणाले

शेतकऱ्यांपर्यंत शेतीविषयक योजना पोहचल्या पाहिजे यासाठी कृषीविभागाचे अधिकारी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याचं राज्याचे कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी आज नागपूर इथं सांगितलं नागपूर विभागातील कृषी विषयक आढावा त्यांनी आज नागपूर इथं घेतला यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कृषीमंत्री डॉ

आकाशवाणी नागपूर केंद्र आता श्रोत्यांना अप्रच्या माध्यमातून ऐकता येणार आहे

हे आकाशवाणीचं अप्त डाऊनलोड करून जगभरात कुठेही आकाशवाणी नागपूरचे कार्यक्रम ऐकता येतील या सुविधेमुळं आकाशवाणीच्या लोकप्रियतेमध्ये भर पडणार आहे आकाशवाणीच्या अभियांत्रिकी विभागाचे सलमान हैदर यांनी यात महत्वाची भूमिका बजावली आहे